मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भू संपादनाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी काल सांगितलं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

लघू आणि सूक्ष्म उद्योजकांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि एमेझॉन ही ऑनलाईन विक्री करणारी कंपनी यांच्यात काल एक सामंजस्य करार झाला पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या लघू उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून देणारा हा एक स्तृत्य उपक्रम असून या करारामुळे लघू उद्योजकांना उभारी मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला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

मंडळानं ही माहिती दिली आहे

यंदाच्या या स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं पदक आहे सोमवारी झालेल्या सामन्यात भारताच्या बजरंग पुनियाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

यापूर्वी अलका तोमर गीता आणि बबिता फोगट या महिला कुस्तीपटूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे